हा दिवस हृतात्मा दिन म्हणून पाळण्यात येत आहे दिछीतल्या राजघाट या महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे याठिकाणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनी गांधीजींच्या समाधीवर पृष्प अर्पण करुन अभिवादन केलं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचं स्मरण करण्यासाठी देशात दोन मिनिटं मौन पाळण्यात आलं ध्वळे इथं महात्मा गांधी यांच्या प्ण्यतिथीनिमित्त गांधी चौकात आज अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीनं गरजू दिव्यांग बांधवांना कपडे आणि शिव भोजन वाटप करण्यात आलं

काल रात्री उशीरा सूरक्षा दलानं केलेल्या नाकेबंदी दरम्यान हे दोन दहशतवादी अडकले होते यावेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी जखमी झाला तर दोघांनी आत्मसमर्पण केलं

प्रदीप व्यास यांनी दिली दरम्यान राज्यात सहा ठिकाणी को वॅक्सीन लस देण्यात येत आहे

आरोग्य मंत्र्यांनी बीड चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांचं याबद्दल विशेष कौतुक केलं आहे

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या संकल्पनेतील या महाविद्यालयात भारतीय आणि पाश्चिमात्य शैलीतील शास्त्रीय सुगम आणि इतर शैलीतील संगीत विविध वाद्यांचा अभ्यास ध्वनिमुद्रण संगीत निर्मिती करता यावं यासाठी अत्याधूनिक सोयी आणि अद्यावत अभ्यासक्रम तयार केले जाणार आहेत याशिवाय भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सात दशकांहन अधिक काळ चाललेल्या सांगीतिक कारकीर्दीचा मागोवा घेणारं संग्रहालय विविध सांगीतिक कार्यक्रमांसाठी सभागृहे वर्तुळाकार प्रेक्षागृहे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह संगीत प्रशिक्षणासाठी ख्रले रंगमंच या संकल्पनेचा समावेश देखील या संगीत महाविद्यालयात करण्यात येणार आहे

जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालय जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणक पथक तसंच जिल्हा रूग्णालयाच्या मदतीनं हे कार्य करण्यात आलं

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली

त्याचबरोबर कोविड हेल्थ सेंटरच्या खाटा कमी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी घेतला आहे